शांततेच्या उद्दिष्टात भारत समर्पित असला तरी आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी समर्थ असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

रुग्णालयाच्या नव्यानं बांधण्यात आलख्वि पीजी हॉस्ट्सिबं उद्घाटनही त्यांनी कले त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी क्ली आणि विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला प्रधानमंत्र्यांनी कळ दावून सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन अर्थात सौनी प्रकल्पाचं उद्घाटनही केले

त्यांनी व्हिडिओ लिंक ड्वारव्रिंद्रा जामनगर हमसफर एक्सप्रस्तिना हिरवा झेंडा दाखवला

राजकोट कनालूस रस्विपार्गांच्या दुपदरीकरण प्रकल्पाची पायाभरणीही त्यांनी कली

भारत शांततसीठी वचनबद्ध आहा ज्ञात्र वळीआलीच तर आपलं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी कुठचंही पाऊल उचलू शकतो असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आह बिआिज तामिळनाडूत सुलूर डें वायुसत्तिचा कार्यक्रमात बोलत होत प्राकिस्तानी दहशतवादी तळावर सर्जिकल स्ट्राईक करत आपण दक्षीचं रक्षण करण्यासाठी सदैव तयार असल्याचं वायुसत्ताच्या जवानांनी दाखवून दिलं आह असं राष्ट्रपती यावरी म्हणाला आरतीय वायू सत्त्वी आधुनिकीकरण प्रक्रिया सुरु असून त्यात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहा असं राष्ट्रपतींनी सांगितलं वायूसर्क्री दक्षीच्या रक्षणाबरोबर आपतकालीन परिस्थितीतही महत्त्वाची भुमिका बजावल्याचं राष्ट्रपतीनी अधोरस्वीत कलि

क्रोईम्बतूर जवळ सुलूर विमानतळावरच्या पाच दुरुस्ती कारखानआिणि हकीमपर्व विमानतळाला यावळी राष्ट्रपतींनी सन्मानित कलि भारतीय वायूदलांन बालाकोट दहशतवादी तळांवर कलिखा हल्ल्याच्या अचूकतद्वीबत उठणा या शंकांचं वायूदल प्रमुख बिरेंदर सिंह धनोआ यांनी खंडन कलि आहा क्रोडिंबतूर यध्याओजित एका लष्करी कार्यक्रमात त बिलत होता भारतीय हल्ला असून होता म्हणूनच त्याला प्रत्युतर दर्शिचा प्रयत्न पाकिस्तानकडून झाला

जम्मू आणि काश्मिरमध प्राकिस्तानी सैन्यानी आज अखनूर क्षम्रीतल्या नियंत्रण रक्तिलंगतच्या गावं आणि मुख्य चौक्यांना लक्ष्य करत शरवसंधीचं उल्लंघन कलि पहाटत्रीनच्या सुमाराला सुरु झालक्षी गोळीबार साडस्प्रहा वाजता थांबल्याचं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं आज जम्मूत सांगितलं

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काल जम्मूमधल्या सांबा आणि रत्नुचक भागांना भर्ष दर्छिन परिस्थितीची पाहणी कली या भागातल्या सैन्याच्या तैनातीबाबत आणि सज्जतस्त्वित लष्टिनंट जनरल ज रिम नस्त्यांनी रावत यांना माहिती दिली यावरी लष्कर प्रमुखांनी सीमविच्या जवानांशीही चर्चा कली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित होते पाकिस्तानला सड्यींड प्रत्युतर दघ्खात मोदी सरकार पूर्वीच्या काँग्रस्प्रिणित यूपीए सरकारप्रमाण केचरत नसल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहा क्रिखनौ क्रि काल एका कार्यक्रमात बोलताना पुरी यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सुरक्षितपण पिरतल्याचा उल्लेखि कलि

जम्मू काश्मीरमध जिज्य विधानसभा विसर्जित झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभघ्या निवडणुकाही घण्याच्या दृष्टीनं या दौ यात निवडणूक आयोग आढावा घड्क्रि

तसंच प्रशासकीय आणि पोलीस अधिका यांबरोबरही पथकाची बैठक होईल

मुंबईतल्या मोनोरेल मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं

आता हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे मोनोरेल आता खऱ्या अर्थानं प्रवाशांना योग्य सेवा देईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली मुंबईतल्या सर्व रेल्वे स्थानकांना स्कायवॉक आणि भुयारी मार्ग जोडले जातील आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या रेल्वे मंत्रालय देईल असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिलं

पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत उंखिा पाच वर्षांत शैक्षणिक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा झाल्याचं त म्हणाल

महाशिवरात्रीचा उत्सव आज दर्शभरात उत्साहानस्राजरा करण्यात येतआहठिकठिकाणच्या शिवमंदिरांमधपेहाटप्रसूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत उत्तर प्रदर्धीत प्रयागराज क्वें आज महाशिवरात्रीनिमित्त कुंभमळ्याचं शब्दिचं पवित्र स्नान होत आह

या आव्हांनाचा पाठलाग करताना भारताची अवस्था बिकट झाली आह